या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेला अभूतपूर्व महत्व दिलं असून संशोधन आणि नवोन्मेषावर भर दिल्याचा विशेष आनंद होत आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे यामुळे संपत्तीचं निर्माण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा होणार आहे हा अर्थसंकल्प शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठीचा अर्थसंकल्प असून मेहनती अन्नदात्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास आणि भविष्यातील तंत्रज्ञानासह या क्षेत्राला चालना देण्यास पूरक ठरणारा असा आहे अर्थसंकल्पात दक्षिण राज्ये ईशान्य लडाखच्या आकांक्षांवर विशेष भर दिसून येत आहे किनारपट्टी क्षेत्राच्या आणि मच्छीमार समुदायाच्या सक्षमीकरणासाठी चांगल्या किनारपट्टीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आरोग्य सुविधांवर भर असलेल्या या अर्थसंकल्पात युवकांसाठी रोजगार महिलांसाठी सुलभ जीवनमान यासाठी देखील भरीव तरतूद केली असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे अर्थमंत्री पत्रकार परिषद यंदाच्या अर्थसंकल्पात वित्त क्षेत्रात विविध सुधारणा सुचवण्यात आल्या असून अनेक प्रगतीशील पावले उचलली गेली असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर विशेष भर देण्यात असून ग्राहकांना खर्चात न टाकता कृषी अधिभार लागू करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं सीतारामन यांनी विविध वित्तीय सुधारणांबाबतही माहिती दिली अर्थव्यवस्थेला बळ देण्याची गरज निर्माण झाली असतानाच हा अर्थसंकल्प सादर झाला आहे त्यामुळं पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यास बाजारातील मागणी वाढेल असा आम्ही विचार केल्याचं सीतारामन म्हणाल्या या पत्रकार परिषदेला अर्थ सचिव अजयभूषण पांडे देखील उपस्थित होते

ओमान धन्यवाद कोरोना प्रतिबंधक लस पाठवल्याबद्दल ओमान सरकारनं काल भारताचे आभार मानले भारताची ही मदत म्हणजे दोन्ही देशांमधल्या सरकार आणि जनतेमधील सहकार्य आणि मैत्रीचं प्रतिक आहे असं ओमाननं म्हटलं आहे भारतानं पाठवलेल्या लशींच्या मात्रा गेल्या आठवड्यात मस्कतला पोहोचल्या होत्या चंडी लेफ्टनंट जनरल चंडी प्रसाद मोहती यांनी काल लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला या आधी ते लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते

नैन यांनी काल लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

यानंतर त्यांनी मुख्यालयात जवानांकडून मानवंदना स्वीकारली

देशातील प्रमुख नेत्या आणि राष्ट्रीय सल्लागार ऑग सान स्यू की अध्यक्ष विन मिंट आणि सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टीच्या इतर नेत्यांना काल सकाळी लष्कराने अटक केली देशात एका वर्षासाठी आणीबाणीही लागू करण्यात आल्याची घोषणा लष्कराकडून करण्यात आली आहे देशाचे सध्याचे उपाध्यक्ष मिंट स्वे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून सत्तेचे सर्व अधिकार लष्करप्रमुख मिन औंग हलेंग यांनी हाती घेतले आहेत

दरम्यान अमेरिकेनं म्यानमारमधील या नेत्यांच्या अटकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे अमेरिका परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे ताब्यात घेतलेल्या नेत्यांना सोडून द्यावं असं न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा अमेरिकेनं दिला आहे म्यानमारवर पुन्हा एकदा निर्बंध लादण्याचा इशाराही अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी दिला आहे लोकशाहीवर जिथं कुठे हल्ला होईल तिथं अमेरिका तिच्या रक्षणासाठी उभी राहील असं बायडन म्हणाले संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या अटकेचा निषेध केला आहे म्यानमारमधल्या लष्करी बंडाबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या स्रक्षा परिषदेची आज बैठक बोलावण्यात आली आहे

नवी दिल्ली इथं इस्त्राईलच्या दूतावासाजवळ नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध मोदी यांनी यावेळी व्यक्त केला इस्त्राईलचा दूतावास आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेस सर्वाधिक महत्त्व असून या हल्ल्यातील दोषींना शोधून त्यांना शिक्षा करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मोदी यांनी नेतान्याहू यांना दिलं या संदर्भात भारत आणि इस्राईलच्या सुरक्षा संस्थांमध्ये असलेल्या समन्वयाबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं

कोणालाही चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले नसून याबाबत पसरवल्या जाणा या अफवांवर लक्ष न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे

कोरोना संसर्गामुळ जवळपास वर्षभर लागू असलेल्या टाळेबंदीचा हा परिणाम असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

टाळेबंदी असल्यान शिकाऱ्यांच्या आणि तस्करांच्या हालचालींवर आपोआप निर्बंध आले असले तरी चोरटी शिकार ही समस्या कायम असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं

एक चारचाकी वाहन उलटल्याने हा अपघात झाला या घटने बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र द्ख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींना पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत